राज्य कोरोना आकडेवारी कोरोना प्राद्भावाच्या गेल्या वर्षभरातील नवबाधितांची सर्वाधिक दैनंदिन संख्या काल महाराष्ट्रात नोंदवली गेली

दिवस भरात इतक्या मोठ्या संख्येनं नवे रुग्ण हे कोरोनाचा सर्वाधिक कहर असलेल्या ऑगस्ट सप्टेबरमध्येही आढळले नव्हते दैनंदिन चाचण्यांची संख्याही आता एक लाखाच्या पुढे गेली आहे

याचाच अर्थ देशाच्या तुलनेत राज्यातला पॉझिटिव्हिटी रेट सात पट जास्त आहे

बस बंदी महाराष्ट्रातील वाढत्या कोरोंना रुग्ण संख्येमुळे मध्य प्रदेश सरकारने उद्यापासून महाराष्ट्रातील बस वाहतुकीवर बंदी घातली आहे

यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्या दरम्यान कोणतीही प्रवासी बस वाहतूक उद्यापासून होऊ शकणार नाही

सिक्कीम कोरोना कोरोना संसर्ग वाढत असल्यानं सिक्कीम सरकारनं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

एस्ट्राझेनेका अॅस्ट्राझेनेका कंपनीनं विकसीत केलेली कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा निर्वाळा युरोपीय वैद्यकीय संस्थेनं दिला आहे या लशीमुळं रक्तात गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी युरोपमधल्या देशांमधून आल्यानंतर आणि त्यांनी लसीकरण थांबवलं असल्यानं हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे या संस्थेनं लशीचा आढावा घेतल्यानंतर या लशीचा आणि रक्तात गुठळ्या निर्माण होण्याचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे

आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचाही आज शेवटचा दिवस आहे

या शिवाय तामिळनाडूतील कन्न्याक्मारी आणि केरळमधील मलप्पुरम जागेसाठी एकाच वेळी लोकसभा पोटनिवडणूकही होणार आहे

या निमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी आज गुरूग्राम इथं पथसंचलन केलं केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यावेळी उपस्थित होते जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात लढताना तसंच अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीनं नक्षलवादाचा बिमोड करण्यातसीआरपीएफचं महत्त्वपूर्ण योगदान आहे असं राय यावेळी बोलताना म्हणाले या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला मोदी मार्क रूट नेदरलँड्समधल्या संसदीय निवडणुकीमध्ये सत्ताधारी पीपल्स पार्टीनं आघाडी घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पक्षाचे नेते आणि विद्यमान पंतप्रधान मार्क रूट यांचं अभिनंदन केलं नेदरलॅंड्स बरोबर असलेले संबध अधिक दृढ करण्यासाठी नव्या सरकारबरोबर काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ट्वीट मोदी यांनी केलं आहे ग्रामोद्योग अभियान केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल ग्रामोद्योग अभियानाला सुरुवात केली या अभियाना अंतर्गत ग्रामीण भागात घर उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर पायाभूत सुविधांचाही विकास केला जाणार आहे राज्यपातळीवरच्या या अभियानाच उद्घाटन करताना तोमर यांनीकेंद्राच्या ग्रामविकासाच्या योजनांची मध्य प्रदेशात प्रभावीपणे अंमल बजावणी होत असल्याचं सांगितलं दांडी यात्रा महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक दांडी यात्रेचं स्मरण म्हणून सुरू असलेली दांडी यात्रा सध्या गुजरात मधील खेडा आणि आणंद या जिल्ह्यांमधून सुरू आहे या दांडी यात्रेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं या यात्रेत आतापर्यंत चार हजार लोक सहभागी झाले आहेत सर्व सहभागी लोकांना मदत करण्यासाठीठिकठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं

या चार वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारनं केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्ते मोहीम राबवणार आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जनतेशी संवाद साधला

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या उच्चस्तरीय बैठकीत ते काल बोलत होते

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार